हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं पुढं येत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे या सर्व देशांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे त्यादृष्टीनं ही परिषद एक चांगला मंच असून आपल्या समोरच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत येत्या वर्षभरात राज्यसरकार नवी मुंबईचा विमानतळ कार्यान्वित करेल या विमानतळामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची भर पडू शकते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

येत्या सात आठ वर्षात भारताकडे आणखी एक हजार विमानं असतील तसंच येत्या पंधरा वर्षात एक अब्ज विमान फे या होतील असं हवाई वाहतूक सचिव आर

चौबे यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं गेल्या चार वर्षात देशांतर्गत हवाई वाहतूक दरवर्षी वीस टक्क्यानी वाढत असून ही जगातली सर्वात जास्त वाढ आहे असं ते म्हणाले मली वाहन नेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाकरता केंद्र सरकारतफे विशेष योजना राबवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे

आयआयटीएम अर्थात भारतीय उष्णकटीबंधीय हवामान संस्था आण भारतीय हवामान विभाग संयुक्तपणे हा उपक्रम राबवणार आहेत याशिवाय दोन किलोमीटर परिसरात झालेल्या पावसाची एकत्रित माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी याकरता तीन एक्स बँड आणि एक एस बँड असलेले रडार मुंबईत स्थापन केले जाणार आहेत लष्कर दिवस आज साजरा होत आहे

एम

तेव्हापासून हा दिवस लष्कर दिवस म्हणून साजरा होतो यानिमित्त नवी दिल्ली आणि सच्चिच्या सर्वच प्रमुख कार्यालयात कवायती केल्या जातात देशाच्या पश्चिम सीमेवर होणाऱ्या दहशतवादी कारवायांना ठोस प्रत्यृत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर हयगय करणार नाही असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे आज लष्कर दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं काल संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज सांगली जिल्ह्यात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत देशमुख यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे काँप्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांनीही देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सूर्याचं उत्तरायण आणि मकर राशीत प्रवेशाचा सण मकर संक्रांत आज साजरा होत आहे देशाच्या विविध भागात उत्तरायण बीहू पोंगल हे सणही आज साजरे होत आहेत निसर्ग आणि परंपरेशी जोडलेले हे सण सुख समृद्धी घेऊन येवो या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या कूंभमेळ्याला आज पहाटेपासून उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा यमुनेच्या संगमावर प्रारंभ झाला